त्यापुर्वी त्यांनी प्राईड ऑफ इंडिया या प्रदर्शनाला भेट दिली या उद्दाटन कार्यक्रमाला पंजाबचे राज्यपाल व्ही पी सिंह बडनोरे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ हर्षवर्धन उपस्थित आहेत नोवेल पारितोषीक विजेते थॉमस सुर्दॉफ डकन हॅल्डेन एवरम हॅशको यांच्यासह इतर प्रसिद्ध संशोधक धोरणकतें युवा संशोधक आणि विद्यार्थ्यांसह तीस हजार प्रतिनिधींना या परिषदेत प्रधानमंत्री संबोधित करणार आहेत भविष्यातील भारतः विज्ञान आणि तंत्रज्ञान या संकल्पनेवर आधारीत हे परिषद आहे दरवर्षी होणाऱ्या या परिषदेत देश विदेशातील मान्यवर विचारमंथन करतात

केंद्रीय आरोग्य मंत्री या प्राधिकरणाचे अध्यक्ष असतील अशी माहिती केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काल नवी दिल्लीत घेतलेल्या वार्ताहरपरिषदेत दिली या निर्णयामुळे या योजनेची अंमलबजावणी सुलभ करण्याच्या दृष्टीनं गतिमानतेनं निर्णय घ्यायला मदत होणार आहे

विजया बँक आणि देना बँक या दोन बँकांचं बँक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण करण्याला केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजुरी दिली आहे केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांचा सहा कोटींचा टप्पा पार झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेणाऱ्या वृत्तसंस्थेच्या संपादिकेवर टीका केल्याप्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राहुल गांधी यांच्यावर शरसंधान साधलं आहे राहुल गांधी एका स्वतंत्र पत्रकारावर दहशत निर्माण करत आहेत असा आरोप जेटली यांनी ट्विटरवरून केला आहे याप्रकरणी एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियानं प्रतिक्रिया द्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे याप्रकरणात छ्य उदारमतवादी गप्प का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला लोकसभेत आजही कावेरी पाणी प्रश्न आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा अमरावती राजधानीसाठी आर्थिक मदत इत्यादी मागण्यावरुन गदारोळ झाला

लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे नवोदय विद्यालयातल्या काही विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्यांच्या चौकशीसाठी एक समिती नेमण्यात आल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं राज्यसभेत शुन्य प्रहरात काँग्रेसच्या विप्लव ठाकूर यांनी उपस्थित केलेल्या मुद्दयावर ते बोलत होते ही एक गंभीर बाब असून याचं कारण शोधण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले गेले नाहीत असं सांगत या मुद्दयावर चर्चा करण्याची मागणी ठाकूर यांनी केली होती

जम्मू कश्मीरमधल्या गुलशनपोरा त्राल भागात आज सकाळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार तर तीन जवान जखमी झाले सैन्याची शोधमोहिम अजून सुरु आहे सर्व जखमींना सैन्याच्या श्रीनगर इथल्या इस्पीतळात हलवण्यात आलं आहे दहशतवाद्यांचे मृतदेह अद्याप सापडले नसल्याचं सुरक्षा सुत्रांनी सांगितलं आहे उत्तरप्रदेशमधल्या बुलंदशहर हिंसाचार प्रकरणातला मुख्य आरोपी योगेश राज याला काल पोलिसांनी अटक केली

गोहत्येच्या तक्रारीवर पोलिसांकडून कारवाई होत नसल्याच्या कथित आरोपावरुन गेल्या तीन डिसेंबरला हिंसक जमावानं पोलिसांवर हल्ला केला होता या हिंसाचारात सुबोध कुमार या पोलिस अधिका याचा मृत्यू झाला होता या हल्ल्याला एक महिना झाल्यानंतर बजरंग दलाचा नेता असलेल्या योगेश राजला अटक झाली आहेत सध्या त्याची चौकशी सुरु असून त्यानंतर त्याला स्थानिक न्यायालयात हजर केलं जाणार असल्याचं बुलंदशहरचे वरिष्ठ पोलिस अधिक्षक प्रभाकर चौधरी यांनी सांगितलं ख्यातनाम क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या पार्थिव देहावर आज मुंबईतलया शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर विनोद कांबळी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता महापोर विश्वनाथ महाडेक्षर मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आणि आजीमाजी क्रिकेटपटूंनी आचरेकर यांच्या पार्थिक देहाचं अंत्यदर्शन घेतलं

सचिन तेंडुलकर प्रविण आमरे अजित आगरकर यासारख्या क्रिकेटपटूना घडवण्यात आचरेकर सरांचा मोठा वाटा होता याची दाखल घेऊन आचरेकर याना पदमश्री द्रोणाचार्य यांसारख्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं

स्वातंत्र्यसैनिक गांधीवादी विचारवंत न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांचं काल रात्री उशीरा वार्धक्यानं निधन झालं

नागपुरातल्या खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा धास घेतला नागपूरमध्ये अंबाझरी घाट इथं त्यांच्या पार्थिव देहावर आज सायकाळी अत्यसस्कार होणार आहेत त्यापूर्वी त्यांचा पार्थिव देह सर्वोदय आश्रम इथ अत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला आहे धर्माधिकारी यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणूनही काम पाहिलं

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताच्या पहिल्या डावाची सुरुवात काहीशी अडखळत झाली सलामीवीर के

पोर्ट ब्लेअर इथल्या वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाला भारतात प्रवेश किंवा प्रयाण करण्यासाठी अधिकृत इमिप्रेशन चेक पोस्टचा दर्जा दिल्याचं जाहीर केलं आहे अंदमान निकोबारच्या पोलिस अधिक्षकांची इमिप्रेशनसाठी नागरी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे लवकरच व्हिसा प्रक्रिया देखील या विमानिळावर उपलब्ध होईल कर्नाटकात विजयनगर इथं होत असलेल्या तिस या राष्ट्रीय मुष्टीयुद्ध अजिंक्यपद पदकविजेत्या सोनिया लाठेर आणि सिमरनजीत कौर यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना नमवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे पिंकी जागंडा आणि मनिषा मौन यांनीही विजय संपादन करत आगेकूच सुरु ठेवली आहे

कर्नाटकामधल्या बंगळुरु इथं आयकर विभागाच्या सहा पथकांनी आज एकाचवेळी कन्नड चित्रपट सृष्टीतल्या निर्माते आणि अभिनेत्यांशी संबंधित ठिकाणावर छापासत्र सुरू केले आहे